आयोगानं या प्रकरणासंदर्भात राजस्थान राज्य सरकारला नोटीस बजावली आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल आणि बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांविषयीचा अहवाल चार आठवङ्यांमध्ये सादर करावा असे निर्देश आयोगानं दिले आहेत कोणत्याही रुग्णालयं किंवा आरोग्य केंद्रातल्या पायाभूत सोयीसुविधांच्या अभावी भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी असंही आयोगानं बजावलं आहे

अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो आजच्या ब्रेल दिनानिमीत्त पुणे अंधजन मंडळाच्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या गुलाब रोहिदास कांबळे आणि कविता गवळी दोन विद्यार्थ्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाच्या प्रादेशिक बातमीपत्रातल्या बातम्यांचं वाचन केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ञिणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेल्याच्या घटनेचा बदला घेऊ अशी धमकी जिणनं दिली आहे

जिकची राजधानी बगदाद खिल्या अमेरिकी दुतावासावर जिण समर्थक निदर्शक आणि अतिरेक्यांनी हल्ला केला होता

मागच्यावर्षी ज्ञाण अमेरिकेच्या मालमेत्तेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती उघड झाली होती

देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणारी नवीन आरोग्य संजीवनी विमा पॉलिसी तयार करण्याची सूचना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात उिडानं सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांना केली आहे केवळ अस्तिपधींच नव्हे तर आयुष पद्धतीनं घेतलेल्या उपचारांसाठी देखील ही नवी पॉलिसी ग्राह्य मानली जावी अशी अट प्राधिकरणानं घातली आहे